त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार लता राजगुरू यांचा पराभव केला

आज ऑनलाईन पद्धतीने मतदान घेत निवडणूक पार पडली

गरजेप्रमाणे खाटांची संख्या आणि कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे

लष्कर रुग्णालय पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी खाटा अपुऱ्या पडत असल्यानं जिल्हा प्रशासनानं लष्करी रुग्णालयाची मदत मागितली आहे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांना पत्र लिहून लष्करी रुग्णालयातील खाटा कोविड रुग्णांना उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे

सोसायट्यांमधून लसीकरण कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनं मोठ्या गृहरचना सोसायट्यांमधून तज्ज्ञांमार्फत स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज ही माहिती दिली चंद्रकांत पाटील आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष टाळेबंदी करून राज्याची फसवणूक केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात पाटीलयांच्या हस्ते आज ध्वजवंदनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते

लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबागेतील दुकानदारांचा टाळेबंदीला विरोध आहे महापालिकेने अचानक काढलेल्या नव्या आदेशामुळे व्यापारी संतापले असून पुण्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून सर्व दुकाने बंद करण्याच्या आदेशाला विरोध केला हा आदेश मागे घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीआहे

जीवनावश्यक आणि वैद्यकीय सेवा मात्र सुरु राहणार आहेत तर काहीअटींवर प्रवासी आणि मालवाहतूक सुरू राहणार आहे

रेमडेसिवीर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ज्या जिल्ह्याला मिळाला आहे त्या जिल्ह्यातल्या औषध विक्रेत्यांनी त्याच जिल्ह्यात रेमडेसिवीरची विक्री करावी इतर जिल्ह्यात विक्री करू नये अशा सूचना पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केल्या आहेत शहरातील काही औषध विक्रेते ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने या इंजेक्शनची विक्री करत आहेत त्या पार्श्वभूमीवर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवण्यासाठी शासनानं हे पाऊल उचललं आहे

उद्याही यात फारसा बदल संभवत नसूनसंध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार